ते जैव विविधतेवर आयोजित केलेल्या संयुक्त राष्ट्रीय शिखर परिषदेत बोलत होते भारताची संस्कृती केवळ निसर्गाचं रक्षण आणि जतन करण्याची नाही तर निसर्गाशी सुसंगत राहण्याची असल्याचं ते म्हणाले मानवी जीवनाला बळकट करणाऱ्या नैसर्गिक स्त्रोतांचा अतिरीक्त उपयोग केल्यामुळे निसर्गाला हानी पोहोचते हे या कोरोना विषाणू संसर्गाच्या साथीमुळे लक्षात आलं असल्याचंही जावडेकर यांनी यावेळी सांगितलं

सैन्य दलानं या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिल्याची माहिती सैन्याच्या प्रवक्त्यानं दिली आहे

ते जम्मू श्रीनगर राष्ट्रीय राज्यमार्ग नरसु या ठिकाणी हुतात्मा झाले होते वामन मोहन पवार हे अठरा वर्षांपासून सैन्यदलात कार्यरत होते अंत्यसंस्कारावेळी अहमदनगरमधील सैन्य दलाच्या तुकडीन त्यांना शेवटची सलामी दिली

माडगुळकर यांची आज जयंती ते एक प्रतिभासंपन्न साहित्यिक होते असा उल्लेख करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आपल्या संदेशातून अभिवादन केलं आहे विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही ग

माडगुळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे

या गाडीला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता गाडी उभी करून आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला होता

तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या संघटनेनं यासंदर्भातलं निवेदन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना आज सादर केलं

पहाटे सव्वापाच वाजता ही दुर्घटना झाल्याची माहिती अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे पुण्यातल्या कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधे एका रसायन निर्मिती कारखान्याला काल मध्यरात्रीनंतर आग लागली कारखाना या द्र्घटनेवेळी बंद होता बारा कामगार आणि दोन कुत्र्यांना यावेळी वाचवण्यात आलं अग्नीशमन दलानं सुमारे साडे चार तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रम्हपूरी तालुक्यातल्या वांद्रा गावातल्या एका अकरा वर्षे वयाच्या मुलाचा आज पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा संशय वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे हा मुलगा मित्रांसोबत फिरायला गेला होता बिबट्यानं त्याच्यावर हल्ला करून त्याला चिचखेडा जंगलात ओढून नेल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली असल्याचं मुख्य वनसंरक्षक एन

प्रवीण यांनी म्हटलं आहे हे मित्र आणि आजुबाजुच्या लोकांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या मुलाला सोडून जंगलात पळून गेला मुलाचा यात घटनास्थळीच मृत्यू झाला असून दूर्घटनेचा तपास सुरू असल्याचं वनाधिकारी म्हणाले

बेस्ट कडून मुंबईत सध्या तीन हजारांहून अधिक बसगाड्याद्वारे प्रवाशांना सेवा दिली जाते